नागपूर शहर स्वच्छ आणि स्वंदर करण्याचं उद्दिष्ट येत्या सक्वा वर्षात गाठणार महापौर संदीप जोशी

आयुष्यमान भारत योजनेचं यश परिचारीकांच्या योगदानावर अवलंबून असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं या क्षेत्रामध्ये उच्च कूशलता प्राप्त परिवारीकेची गरज असून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षण संस्थांठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं

यापैकी केरळमधील परिचारीका पी

लीनी ठिला मरणोत्तर पुरस्कारानं सब्मानित करण्यात आलं या परिचारीकेनं निपाह व्हायरसच्या रूग्णाची शुश्रुषा करताना जीवन त्याग केला होता प्रस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा आरोग्य केंद्राच्या श्रीमती छया पादील आणि जळ्याव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रीमती आशा गाजरे यांचा समावेश आहे

नागपूर शहर स्वच्छ आणि स्वंदर करण्याचं उद्दिष्ट येत्या सक्रा वर्षात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनियी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गाठणार असल्याचं मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी स्मक्त केलं

यावेळी महापौर म्हणाले की नागपुरातील गरजू क्यक्तींसाठी महापौर विधीची स्वरुवात करण्यात येणार असून याबाबतचे नियम आणि निकष लवकरव तयार केले जाणार आहेत आणि याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलं शहरातील अतिक्रमण मोकाट जनावरं आणि मोकाट श्वानांचा प्रश्न शहराची साफसफाई या काठी प्रमुख समस्या असून या समस्यांसाठी काही धोरणात्मक विर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अतिक्रमणाच्या बाबतीत येत्या सात डिसेंबर येजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून या विशेष सभेत शहरातील अतिक्रमणास्या प्रश्नावर विर्णय घेऊन योग्य कार्यवाठी करण्यात येईल अतिक्रमणाच्या संदर्भात एक सर्वपक्षीय समिती बेमण्यात आली असून या समितीनं आपला अहवाल दिला असल्याचंठी महापौर जोशी यांनी सांगितलं राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर शहराला विविध विकास कामांच्या निधीबाबत कुठलीही अडचण येणार नसल्याचंही नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी स्पष्ट केलं

या अहवालातील शिफारशींची माहिती आयोगानं राष्ट्रपर्तींना दिली यावेळी वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा थेट वापर न करता शेतीतील माती परीक्षण करून निर्णय घ्यावा तसंच यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान योजनेचा लाभ घ्यावा देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे

त्यानं जमीनीचा पोत घसरत आहे त्यामुळ मातीच्या पुनरुज्जीवनासह संवर्धनाची गरज आहे त्यासाठी शेणखत जैविक खत आणि हिरवळ खत याचा वापर जमिनीत व्हायला हवा देशातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील माती परीक्षण करून आवश्यक घटक जमिनीला प्रवायला हवे त्या साठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे च्रकीक्या धोरणांमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली असून विकास दराची घसरण स्वुरूव असल्याचं माजी केंद्रीय अर्धमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत ठोते चिदंबरम यांना काल सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर ते आज राज्यसभेत दाखल झाले

दरम्यान राज्यसभेचं कामकाज आज स्वरू होताच काही वेळतच स्थगित झालं समाजवादी पक्ष तसंच काँबेस पक्षाच्या खासदारांना शूब्य प्रहारात ऐनवेळी मुद्दे उपस्थित करण्यास सभापती क्रांकव्या नायहू यांनी परवानगी नाकारली मात्र त्यानंतर्ठी सदस्यांनी मुद्दा लावून धरल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं

यंदा पहिल्यांदाच दीक्षान्त समारंभात खादी वस्त्र परिधान करणार आहेत नागपूर येथून खादी कापड आणि जॅकेट मागविण्यात आले आहे विद्यापीठ अन्दान आयोगानं मार्गदर्शक तत्वान्सार विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांनी पदवीप्रदान समारंभात परंपरागत पोशाख पद्धतीऐवजी खादी वस्त्र परिधान करण्याचे निर्देश दिले आहेत

मदान यांनी दिली आहे

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे

शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत

त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल

कोणतेही नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्यावर व्हीआयपी नंबर लावण्याकरिता हजारो रुपये खर्च करून आरटीओ मधन नंबर खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या आहे उच्च शिक्षित तरुण आज कुठेही आणि कोणतेही काम करायला तयार आहेत

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित अत्याध्निक मल्टी मीडिया प्रदर्शनाचं उदघाटन लोकमहाविदयालयाच्या प्रांगणात करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

वाशिम जिल्हयात फिट इंडिया मुव्हमेंट अधिक प्रभावी राबविण्यासाठी क्रीडा सप्ताहाच्या निमीतानं शाळांमध्ये विविध खेळांचं आयोजन करण्यात यावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी वाशीम इथं केलं